बँकेनं रेपो दरात पाव टक्के वाढ केली आहे त्यामुळे तो साडेसहा टक्के झाला आहे आधी तो सव्वा सहा टक्के होता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला सहा सदस्यांपेकी पाच सदस्यांनी रेपोदर वाढीच्या बाजूनं तर रविन्द्र धोळकीया यांनी विरोधात मत दिलं चालू आर्थिक वर्षाच्या दुस या सहामाहीत चलनफुगवट्याचा दर चार पूर्णांक आठ दशांश राहण्याचा अंदाजही आढाव्यात व्यक्त केला आहे

सकाळी साडे वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली

निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढत आहेत ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरता साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी साडे तेरा टक्के मतदान झालं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आपला आधार क्रमांक इंटरनेटवर आणि समाजमाध्यमांवर जाहीर करणं आणि त्याबाबतीत कसलीही आव्हानं देणं टाळावं असा सल्ला भारतीय विशिष्ट ओळखप्रधिकरणानं लोकांना दिला आहे काही लोकांनी अशा प्रकारे आपले आधार क्रमांक जाहीर केल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर प्रधिकरणानं म्हटलं आहे की असं करणं चुकीचं असून बेकायदेशीरही आहे त्यामुळे लोकांनी त्यापासून दूर राहीलं पाहिजे आधारक्रमांकाशी बँकेचा खातेक्रमांक किंवा पॅनसारखी अत्यंत खाजगी महत्त्वाची माहिती जोडलेली असते त्यामुळे योग्य तिथं गरजेनुसारच हा क्रमांक दिला पाहिजे असं प्रधिकरणानं म्हटलं आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निर्मलग्राम योजनेनं देशातल्या ग्रामीण भागाचं रुप पालटायला सुरूवात केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत योजनेच्या लाभार्थी लक्ष्मी सामंत यांनी याबाबत माहिती दिली

यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वर्धापन दिन तसंच महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वर्धापन दिनानिमित्त सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झालं

तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं वाटप करण्यात आलं

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर नायगांव या तालुक्यासह अन्य भागात आज दूपारी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं काल सायंकाळी अर्धापूर आणि नांदेड तालुक्यात चांगला पाऊस झाला मागील पंधरा दिवसापासून पावसाने खंड दिला होता येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे याचकाळात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे